दुध दर आंदोलन द्ध उत्पादकांसाठी राज्य सरकार नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पश्संवर्धन आणि द्रग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज सांगितले केदार यांनी आज राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी दूध संघांच्या पदाधिका यांनी आणि दूध उत्पादक शेतक यांच्या प्रतिनिधी मांडलेल्या समस्या जाणून घेतल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेउपम्ख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले दुध दराच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यापेक्षा राज्य सरकारने तातडीने दिलासादायक निर्णय घ्यायला हवा दुध उत्पादकांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा करण्यासोबतच दूध भ्कटीच्या आयातीवर तातडीनं अन्दान जाहिर करावं अशा मागण्या शेतकरी संघटनांसह विरोधकांनी लावून धरल्या अमिपजन ठाकरे अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चितच उपस्थित राहणार असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते ठाकरे यांना या सोहळ्याचं आमंत्रण येईल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला राम मंदिराच्या मुद्याशी शिवसेनेचं भावनिक धार्मिक आणि राष्ट्रीय नातं असल्यानं म्ख्यमंत्री ठाकरे या सोहळ्याला नक्की जातील असं राऊत यांनी नमूद केलं

शेळके निधन आकाशवाणी नांदेड केंद्राचे सेवानिवृत सहायक संचालक भीमराव शेळके यांचं आज सकाळी निधन झालं

शेळके यांनी मुंबई नांदेड सोलाप्र केंद्रात सेवा बजावली होती विविध कार्यक्रमांची आखणी करून त्यांनी नांदेड एफ एम केंद्राचा मोठा श्रोतावर्ग निर्माण केला होता